नागरिकांनी न घाबरता लसीकरण करून घ्यावं असं आवाहन करत आहोतसुरक्षित राहा आणि कोरोना संसर्ग रोखण्यासाठी मास्क वापरा हात वारंवार स्वच्छ धुवा आणि सुरक्षित अंतर राखा

आगामी मान्सून बाबतचा प्रारंभिक अंदाज काल हवामान शास्त्र विभागानं जाहीर केला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

काल जाहीर जाहीर झालेल्या या अंदाजानुसार राज्यात कुठे कसा पाऊस राहील हे सांगणारा हा वृत्तांत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

वातावण विषयक विविध मॉडेल्सचा अभ्यास करून वर्तवण्यात आलेल्या या अंदाजानुसार राज्यात दक्षिण कोकण दक्षिण महाराष्ट्र मराठवाडा खान्देश आणि विदर्भातल्या बहुतांश जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा काहीसा जास्तच पाऊस पडेल उत्तर कोकण आणि नाशिक पुणे अहमदनगर भागात पर्जन्यमान सरासरीच्या आसपास राहील तर नागपूर जालना आणि औरंगाबाद परिसारात सरासरीपेक्षा काहीसा कमी पाऊस अपेक्षित आहे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 यंदा देशातल्या कोरडवाह् क्षेत्रासाठी पावसाचा स्वतंत्र अंदाजही हवामानशास्त्र विभाग मे अखेरच्या सुधारित दीर्घकालीन अंदाजामध्ये वर्तवणार आहे

दरम्यान वैद्यकीय वापरासाठीच्या द्रवरूप ऑक्सिजन कंटेनर ट्रकची वाहतूक करण्यास रेल्वे मंत्रालयानं तत्त्वतः मंजुरी दिली आहेकोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्यानं द्रवरूप ऑक्सिजनचा प्रवठा करण्याबाबत महाराष्ट्र सरकारनं केलेल्या मागणीनंतर रेल्वे मंत्रालयानं हा निर्णय घेतला आहे हर्षवर्धन वक्तव्य कोरोनाच्या वाढत्या प्राद्भावामुळे उद्भवणाऱ्या आव्हानांना तोंड देण्यासाठी सरकार सज्ज असल्याची ग्वाही केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ हर्षवर्धन यांनी दिली आहे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 कोविडचा प्रसार वेगानं होत असलेल्या राज्यांच्या आरोग्यमंत्र्यांबरोबर आज हर्ष वर्धन चर्चा करणार आहेत

लस उत्पादन देशात निर्माण करण्यात येणाऱ्या कोरोना प्रतीबंधक कोव्हक्सिन या लसीचे उत्पादन येत्या मे किंवा जूनपर्यन्त द्प्पट करण्यात येणार असून जूलै ते ऑगस्टपर्यन्त त्यात सहा ते सात पटीनं वाढ करण्यात येणार आहे त्यामुळ सध्याच्या दर महा एक कोटी मात्रा उत्पादनाची क्षमता जुलै ते ऑगस्ट दरम्यान सहा ते सात कोटीपर्यन्त वाढेल तर सप्टेंबरपर्यंत या लसीची उत्पादन क्षमता महिन्याला दहा कोटी मात्रा इतकी होईल असं सरकारनं स्पष्ट केलं आहे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

मोहन भागवत यांनी करोनावर मात केली आहे उपचारानंतर बरे झाल्यानं काल त्याना रुग्णालयातून डिस्चार्च देण्यात आला

यानंतर त्यांना नागपुरातील किंग्जवे या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं दरम्यान डॉक्टरांनी भागवत यांना पूढील पाच दिवस विलगीकरणात राहण्याचा सल्ला दिला आहे जावडेकर कोरोना केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री भाजपा नेते प्रकाश जावडेकर यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे जावडेकर यांनी काल स्वतः ट्विट करत ही माहिती दिली

असं आवाहन जावडेकर यांनी केलं आहे

आरोग्य कर्मचारी कोरोनाशी मुकाबला करण्यासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांची मोठी कमतरता सध्या जाणवत आहे त्यासाठी राज्याचे महसूल आणि ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी वित्त विभागाला पदभरतीबाबत प्रस्ताव सादर केला आहे

त्यात तंत्रज्ञ औषध निर्माता आरोग्य सेवक आरोग्य सेविका आणि आरोग्य पर्यवेक्षक अशा पाच संवर्गातील पदांची भरती अपेक्षित आहे या प्रस्तावाला ग्रामविकास आणि वित्तमंत्र्यांची मान्यता मिळाल्यानंतर पदांची भरती तातडीनं सुरू होईल असे राज्यमंत्री अब्दूल सत्तार यांनी काल सांगितलं खत बियाणे प्रवठा कोरोना रोखण्यासाठी असलेल्या निर्बंध काळातही खरीप हंगामात शेतकऱ्यांना खते बियाणे आणि इतर निविष्ठांचा पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी कृषी आयुक्तालय स्तरावर नियंत्रण कक्ष कार्यान्वित झाला आहे

प्रमुख उमेदवारांमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे दिवंगत आमदार भारत भालके यांचे पुत्र भगीरथ भालके तर भाजपातर्फे समाधान औताडे आपलं भवितव्य आजमावत आहेत राज्यात सध्या घालण्यात आलेल्या निर्बंधांच्या पार्श्वभूमीवर या मतदारसंघाचे मूळ रहिवासी असलेल्या आणि सध्या राज्याच्या इतर भागात किंवा राज्याबाहेर राहणाऱ्या नागरिकांना मतदानासाठी प्रवास करून मतदारसंघात येऊ द्यावे अशा सूचना राज्य शासनानं प्रशासकीय यंत्रणेला दिल्या आहेत नीरव मोदी देशातील अनेक बँकाचे हजारो कोटी रुपयांचे कर्ज बुडवून इंग्लंडला पळून गेलेला हिरे व्यापारी नीरव मोदी याच्या प्रत्यार्पणाला इंग्लंडच्या गृह मंत्रालयानं परवानगी दिली आहे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 संपर्क मंत्री राज्याचे रोजगार हमी आणि फलोत्पादन मंत्री संदिपान पाटील भुमरे यांची यवतमाळ जिल्ह्याचे संपर्कमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे ते औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण मतदारसंघाचे शिवसेना आमदार आहेत यवतमाळ जिल्ह्याचे संपर्कमंत्री असलेले राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांना एका युवतीच्या आत्महत्याप्रकरणात पदाचा राजीनामा द्यावा लागल्याने या जिल्ह्यासाठीचं संपर्कमंत्रिपद रिक्त होतं